जागतिक पर्यावरण दिन सर्वत्र साजरा

येत्या दोन दिवसात मोसमी पाऊस कोकणमार्गे राज्यात बरसेल असा हवामान खात्याचा अंदाज सरकारी नोक यांमध्ये पदोन्नतीत लागू असलेलं आरक्षण तूर्तास कायम ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत न्यायमूर्ती आदर्शकुमार गोयल आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या सुट्टीकालीनपीठानं आज हा निकाल दिला कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणं ही सरकारची जबाबदारी आहे मात्र विविध प्रकरणातल्या उच्च न्यायालयांच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची पदोन्नती थांबली असल्याचा मुद्दा केंद्र सरकारन उपस्थित केला पदोन्नतीतल्या आरक्षणाबाबत घटनापीठाचा अंतिम निर्णय येईपर्यंत केंद्र सरकारलौ कायद्यातंग्त अनुसूचीत जाती जमाती प्रवर्गातल्या कर्मचाऱ्यांना आरक्षणानुसार पदोन्नती देता येऊ शकते असं न्यायालयानं म्हटलं आहे पृथ्वी स्वच्छ आणि शाश्वत राखण्यासाठी देशवासियांनी प्रतिज्ञाबद्द व्हावं असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे जागतिक पर्यावरणा दिनानिमित्त आज दिलेल्या संदेशात त्यांनी म्हटलय की आपल्या मुलांकडे अधिक हिरवाई आणि पर्यावरणस्नेही वारसा सोपवणं ही आपली जबाबदारी आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरवर पर्यावरण दिनाच्या शूभेच्छा दिल्या आहेत निसर्गाशी जिव्हाळा जपत पुढच्या पिढीला स्वच्छ आणि हिरवाईनं नटलेल्या पृथ्वीवर जगता येईल याची काळजी आपण घेतली पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे प्लॅस्टीकपासून तयार होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याविषयीच्या नियमांची परिणामकारक अंमलबजावणी करण्याकरता केंद्रसरकार एक यंत्रणा कार्यन्वित करणार आहे केंद्रीय पर्यावरणमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ही माहिती दिली प्लॅस्टीक हटाओ अभियानाला उद्योगजगताचाही उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं यासंदर्भात केंद्रसरकार व्यापक जनजागृती करत असून राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळं आणि सर्व उद्योगांचं सहकार्य या प्रयत्नांना मिळत आहे असंही ते म्हणाले

राज्य येत्या वर्षभरात प्लास्टिकमुक्त होईल असा विश्ववास पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केला आहे ते आज मुंबईत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते

अवध्वप्लास्टिक उत्पादन तातडीनं बंद व्हायला हवं प्लास्टिकचा योग्य प्रकारे पुनर्वापर व्हायला हवा आणि प्लास्टिकच्या वापराबद्दल सर्वसामान्यांचं भान वाढायला हवं असं कदम यावेळी म्हणाले सरकार या दिशेने ठोस पावलं उचलत असल्याचं त्यांनी सांगितलं राज्य शासनाच्या महाराष्ट्र प्रदृषण नियंत्रण मंडळातर्फे ध्रळे जिल्ह्यातील शिरपूर वरवाडे नगरपरिषदेला प्रथम क्रमांकाचा वसुंधरा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे रोख रक्कम स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असं पुरस्काराचं स्वरुप आहे पाणी पुरवठा सांडपाणी व्यवस्थापन घनकचरा व्यवस्थापन पर्यावरण या क्षेत्रातील कामगिरी लक्षात घेऊन हा पुरस्कार देण्यात येतो

या मिशनअंतर्गत अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोन लहान मुलांचं वजन उंची घेण्यासाठी आधुनिक साधने उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेचा द्रूपयोग केल्याची तक्रार काँप्रसेनं आज निवडणुक आयोगाकडे केली आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा त्यांच्या विरोधातदाखल करण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे

भाजपा उमेदवारानं पोटनिवडणुकीत मर्यादेपेक्षा जास्त खर्च केला त्याप्रकरणी आयोगानं लक्ष घालावं अशी मागणीही पक्षानं केली काँग्रेसनं उपस्थित केलेल्या मुद्यांचं गांभीर्य ओळखून त्यावर उचित कारवाई केली जाईल असं आयोगानं स्पष्ट केल्याचं सचिन सावंत यांनी सांगितलं नाणार तेलशुद्वीकरण प्रकल्पासाठी काढलेली भूसंपादनाची अधिसूचना रद्द करावी अशी मागणी शिवसेनेनं मुख्यमंत्र्याकडे केली आहे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी संबंधित अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय घेवून तसा प्रस्ताव सादर करण्याची सूचना उद्योग सचिवांना केली होती ती कागदपत्रं मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आली तुतीकोरिनसारखी परिस्थिती नाणारमध्ये उद्ववू नये या भावनेतून अधिसूचना रद्द करावी अशी मागणी शिवसेना मंत्र्यांच्या शिष्टमंडळानं आज मुख्यमंत्र्यांना केली या शिष्टमंडळात उद्योगमंत्री सुभाष देसाई परिवहन मंत्री दिवाकर रावते पर्यावरण मंत्री रामदास कदम आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांचा समावेश होता

यात चार नगरसेवक आणि दोन माजी नगरसेवकांचा समावेश आहे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला काँग्रेसचे नगरसेवक सुरेश आवटी निरंजन आवटी शिवाजी दूर्वे विवेक कांबळे तर राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आनंदा देवमाने महादेव कूरणे जनता दलाचे नेते विड्ठल खोत मनसेचे नेते दिगंबर जाधव शेतकरी संघटनेचे संभाजी मेंढे काँप्रेसचे संदीप आवटी गणेश माळी भीमराव बुधनाळे महेंद्र पाटील यांनी भाजपात प्रवेश केला मंत्री चंद्रकांत पाटील आणि सुभाष देशमुखही यावेळी उपस्थित होते

येत्या दोन दिक्सात मोसमी पाऊस कोकणमागें राज्यात बरसेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे

श्रीवास्तव यांनी सांगितलं त्यामूळे यादिवशी गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन त्यांनी केलं मोसमी पावसाचं आगमन व्हायला आणखी दोन दिव्सांचा अवधी असतानाच काल मध्यरात्री ते आज पहाटेपर्यंत बीड जिल्ह्याच्या काही भागात वीजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली

मुसळधार पावसामुळे उष्णतेने हध्यि झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे आता खरीपाच्या तयारीलाही वेग येणार आहे राज्यात उत्तर कोकण दक्षिण कोकण विदर्भ आणि मराठवाङ्यातल्या बहुतांश ठिकाणी पाऊस पडला उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला येत्या दोन दिवसात दक्षिण कोकणात बहतांश ठिकाणी उत्तर कोकण मराठवाड्यात ब याचशा ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात तूरळक ठिकाणी वादळी वा यांसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे